हिंदी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम विनोदवीर जगदीप यांना अखेरचा निरोप मोदी वैश्विक भारत अनेक सामाजिक आर्थिक संकटांवर मात करण्याचा अनुभव असलेला भारत आपल्या अंगभूत कौशल्याच्या बळावर जागतिक अर्थव्यवस्थेला गती देण्यात मोलाची भुमिका बजावत असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे

भारताचा विकासाबाबतचा दृष्टीकोन समावेशक आणि मानव केंद्री आहे असं प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केलं

अधिक चांगल्या नव्या जगाच्या निर्मितीसाठी पुनरुत्थान हे या सप्ताहाचं सूत्र आहे या सप्ताहाच्या निर्मित्तानं जगभरातल्या विचारवंत आणि उद्योजकांकडून भारतातल्या संधी आणि जागतिक पुनरुत्थानासंदर्भात व्यापक विचारमंथन अपेक्षित आहे

पंतप्रदान नरेंद्र मोदी युरोपीय परिषदेचे अध्यक्ष चार्लस मिशेल आणि युरोपीर आयोगाच्या प्रमुख उर्सुला व्हॉन देर लेयेन यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिषदेत सुरक्षा व्यापार गुंतवणुक आणि इतर आर्थिक क्षेत्रातील भारत युरोप सहकार्याचा आढावा अपेक्षित असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता अनुराग श्रीवास्तव यांनी आज आभासी माध्यमातून घेतलेल्या वार्ताहर परिषदेत सांगितलं

मोदी वाराणसी तीर्थक्षेत्र काशी देशाचं निर्यात केंद्र बनून आत्मनिर्भर भारतासाठी प्रेरणास्थान ठरू शकतं असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे

केंद्र सरकारनं अलिकडेच घेतलेल्या काही निर्णयांमुळे हस्तकला मधमाशीपालन दुग्धव्यवसाय वस्त्रोद्योग आणि मत्स्यव्यवसायालाही चालना मिळेल सध्याच्या कोरोना संकटकाळात सरकार गरजवंतांना सर्वतोपरी मदत करतं आहे

आपण आपल्या कामगिरीनं ती चुकीची ठरवली असं ते म्हणाले मोदी सौर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मध्यप्रदेशातील रेवा इथं उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं लोकार्पण करतील

अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून आज देण्यात आली

आजच्या तारखेला बरे झालेल्या लोकांची संख्या उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येपेक्षा पावणेदोनपट जास्त आहे

विशिष्ट भागातच साथीचा उद्रेक आहे

सरकारनं ज्या दोन कंपन्यांना कोरोना विषाणूवरील लसीची मानवी चाचणी घ्यायला परवानगी दिली आहे त्या कंपन्या पहिल्या टप्प्यातली चाचणी लवकरच सुरू करतील असंही या निवेदनात म्हटलं आहे कोरोना विषाणूचा हवेतून प्रसार होत असल्याच्या बातम्यांसंदर्भात सरकार परिस्थितीवर तसंच जागतिक आरोग्य संघटनेकडून मिळत असलेल्या माहितीवर लक्ष ठेऊन आहे साथीच्या सुरूवातीपासूनच सुरक्षित अंतर पाळण्याच्या सूचना पंतप्रधानांनीही वेळोवेळी केल्या आहेत असं आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं रेमडेसीवीर सारख्या औषधांचा तुटवडा जाणवू लागल्याचं सरकारच्या लक्षात आलं असून याकरता संबंधित कंपन्यांनी हेल्पलाईन सुरू कराव्या असं सांगण्यात आलं आहे देसभरात कोरोना चाचण्याही आता मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहेत

कोविड पथक तमिळनाड् केंद्रीय आरोग्य विभागाच्या अपर सचिव आरती आहुजा यांच्या नेतृत्वाखालील पथक आज तमिळनाडूत दाखल झालं या पथकानं तमिळनाडूचे आरोग्यमंत्री डॉक्टर विजयभास्कर आणि वरिष्ठ अधिकार्यालशी राज्यातील परिस्थिती आणि कोरोना प्रतिबंधासाठी राज्यसरकार करत असलेल्या उपाययोजनांबाबत चर्चा केली

ठाकरे यांनी आज स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी दूरदृष्य प्रणाली मार्फत संवाद साधला मुंबईतल्या घोपडपट्ट्यांमध्ये कोरोना प्रसाराला आळा घालण्यासाठी स्वयंसिवी संस्थाचं सहकार्य मोलाचं ठरेल असं ते म्हणाले स्वयंसेवी संस्थांनी काही वस्त्या दत्तक घ्याव्या असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं स्वयंसेवे संस्था जनता आणि प्रशासनातील दुवा म्हणून काम करू शकतील असं ते म्हणाले मुख्यमंत्र्यांनी आज ठाणे जिल्ह्यातील विविध महानगरपालीकांच्या आयुक्तांशीही संवाद साधला लोकसहभागातून दक्षता समित्या स्थापन करा असे निर्देश त्यांनी आयुक्तांना दिले

सध्या ठाणे जिल्ह्यानं कोरोना प्रसाराबाबत मुंबईलाही मागे टाकलं आहे अशा स्थितीत कोविड विरुद्धचा लढा अधिक तीव्र करायला हवा असं ते म्हणाले चीन भारत चीन सीमेवरील तणाव कमी व्हावा यासाठी दोन्ही देशांच्या राजनैतिक आणि लष्करी अधिकाऱ्यांमध्ये बैठका सुरूच राहतील असं आज परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या वतीनं सांगण्यात आलं

दोभाल यांनी गलवान खोऱ्यातील प्रत्यक्ष ताबा रेषेनजिकच्या घटनांबाबत भारताची भुमिका चिनी परराष्ट्र व्यवहारमंत्र्यांना स्पष्टपणे सांगितली असून भारतीय जवान देशाची सार्वभौमता जपण्यास कटिबद्ध आहेत आणि ते कायम जबाबदारीनंच वागतात असंही स्पष्ट केलं आहे भारत आणि चीन दोघांच्याही विकासासाठी आणि परस्पर संबंध सुरळित राखण्यासाठी सीमेवर शांतता आवश्यक असल्याचं या चर्चेत दोभाल आणि यी या दोघांनीही मान्य केल त्याकरता सैन्य माघारी त्वरेनं व्हावी यावरही दोघांमध्ये सहमती झाली दोन्ही देशांनी प्रत्यक्ष ताबा रेषेची मर्यादा पाळावी आणि भविष्यात पुन्हा अप्रीय घटना घडू नयेत याची काळजी घ्यावी असं ही या बैठकीत ठरलं वदेभारत परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठीच्या वंदे भारत मिशनचा चौथा टप्पा सुरू आहे

दरम्यान भारत आणि सौदी अरेबिया दरम्यान प्रवासाचा परवाना असणार्याण प्रवाशांची ने आण करण्याची परवानगी विमान कंपन्यांना देण्याचा निर्णय आज या दोन्ही देशांनी घेतल्याचं हवाई वाहतूक मंत्रालयाकडून सांगण्यात आलं

शरण आलेल्या नक्षलवाद्यांना त्यांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक मदत नियमानुसार केली जाअर्ला असं छत्तीसगड पोलीसांनी सांगितलं आहे

संध्याकाळी मध्यप्रदेश पोलीसांनी विकास दुबे आणि त्याच्या साथीदारांना उत्तरप्रदेश पोलीसांच्या सुपूर्द केलं

सीबीएसईनं कोणत्याही तारखा जाहीर केल्या नसल्याचं पत्र सूचना कार्यालयानं कळवलं आहे निकालाच्या तारखा सीबीएसईच्या अधिकृत संकेत स्थळावरच जाहीर होतील असं या खुलाशात म्हटलं आहे शेअर जागतिक बाजारपेठेतील सकारात्मक संकेतांमुळे आज भारतीय शेअरबाजारही वधारला

केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी आज दूरदृष्य यंत्रणेमार्फत मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून त्या राज्यातील जलजीवन मिशनच्या प्रगतीचा आढावा घेतला

भूकप मिझोराम मध्ये छाम्पाई जिल्ह्यात आज दुपारी मध्यम स्वरुपाच्या भूकंपाचा धक्का बसला

छाम्पाई जिल्ह्यात गेले दोन आठवडे सातत्यानं भुकंपाचे धक्के जाणवत असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे सारथी मराठा समाजाच्या हिता साठी सुरू केलेला सारथी सारखा उपक्रम बंद होऊ देणार नाही असा निर्वाळा उपमुख्यमंत्री अझीत पवार यांनी आज दिला

या संस्थेची स्वायत्तता कायम राहील आणि तिचा कारभार पुर्णतः पारदर्शक राहील अशी ग्वाही पवार यांनी आज छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखालील मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला दिली बैठकीला नवाब मलिक आणि विजय वडेट्टीवार हे मंत्रीही उपस्थित होते जगदीप हिंदी चित्रपट सृष्टीतील ख्यातनाम विनोदी अभिनेता जगदीप यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी मुंबईत माझगाव दफनभुमीत अंतिमसंस्कार करण्यात आले जगदीप यांचं काल रात्री आपल्या राहत्या घरी वृद्धापकाळानं निधन झालं

सय्यद इश्तियाक अहमद जाफरी हे जगदीप यांचं मूळ नाव अभिनेता जावेद जाफरी आणि निर्माता नावेद जाफरी जगदीप यांचे चिरंजीव आहेत

हवामान हवामान खात्याच्या अंदाजानुसार उत्तराखंड हिमाचल प्रदेश उत्तर पंजाब उत्तरप्रदेस बिहार पश्चिम बंगाल सिक्कीम आणि शान्येच्या राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी जोरदार वृष्टी होऊ शकते कोकणात सर्वत्र मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अनेक तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार